ते आज उत्तर प्रदेशात मथ्रा इथं राष्ट्रीय श् रोग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रारंभ केल्यानंतर बोलत होते राष्ट्रीय कृत्रिम पश् गर्भधारणा कार्यक्रमाचं उदघाटन दख्खील मोदींच्या हस्त झालं त्यानंतर मोदी यांनी श् विज्ञान आणि आरोग्य मक्वयाला भाः दिली

स्वच्छ ही सव्वा अभियानाची सुरुवातही मोदी यांनी केली पर्यावरण आणि पश्धन हा भारताच्या आर्थिक विचार प्रणालीचा महत्वाचा भाग राहिला आहे असं ते म्हणाले पश्पालन आणि इतर व्यावसायांनी शेतक यांचं उत्पन्न वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे पश्पालन मत्स्यपालन मध्मक्षिकापालन या उद्योगांमधे केलेल्या गृंतवण्कीतून शेतक यांना अधिक उत्पन्न मिळतं असं ते म्हणाले गेल्या पाच वर्षात सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित इतर प्रेरणांवर नव्या दृष्टीकोनातून पावलं उचली आहेत भारताचं दुग्ध व्यवसाय क्षेत्र विस्तारण्यासाठी नव्या कल्पना आणि नव्या तंत्रज्ञानाची गरज आहे ग्रामीण समाजातून नव्या कल्पना पुढे याव्यात यासाठी स्थार्च अॅप ग्रॅड चॅलेंज सुरु केलं आहे असं त्यांनी सांगितलं

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल मुंबईत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली दोन्ही पक्षांच्या सहमतीनं काही जागांची आदलाबदल होईल असं ते म्हणाले प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बह्जन आघाडीशी तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि समाजवादी पार्टीशी चर्चा सूरु असल्याचं त्यांनी सांगितलं मंबईमध्य काल रात्री कोसळल स्या एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल स्या चौदा जणांना वाचवण्यात आलं आह क्रॉफर्ड मार्के इथं ही दर्घ ना घडली होती ब्रहन्मुंबई महा ालिक ऱ्या आ ती निवारण कक्षानं दिलक्ष्या माहितीनुसार या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहप माजी कॅबिनेट सचिव पी के सिन्हा यांची नेमणूक प्रधानमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून झाली आहे तर प्रमोद कुमार मिश्र यांची नेमणूक प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून झाली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला सरकारी प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे

यप्त्या निवडणुकीत जनता त्यांना माफ करणार नसून मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवतील असा ठाम विश्वासदख्वील व्यक्त काला प्रुषांच्या विश्वचषक फूटबॉल पात्रता फेरीच्या ई गटाच्या लढतीत भारतानं आशियाई विजेता कतारला गोल शून्य बरोबरीत रोखलं कतारमधे दोहा इथं काल झालेल्या सामन्यात भारताचा गोलरक्षक ग्रुप्रित सिंग संधूच्या अभेदय बचावामुळे कतारच्या गोल करण्याच्या अनेक संधी वाया गेल्या ओमान विरुद्ध पहिला सामना गमावणा या भारतानं याबरोबरीमुळे एक गुण गमावत आपलं खातं उघडलं आहे जम्मू आणि काश्मिरमधे सोपोर परिसरात सुरक्षा दलांबरोबर आज सकाळी झालेल्या चकमकीत लष्करे तैयबाचा स्थानिक दहशतवादी ठार झाला गेल्या शुक्रवारी ढेंगरपूरा सोपोर इथं फळ बागायतदारांवरील हल्ल्यात सहभागी असलेला दहशतवादी लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यावरुन सुरक्षा दलांनी नुरबाग परिसरावर छापे टाकले